दर महिन्यातून एकदा होणा या या कार्यक्रमातून प्रधानमंत्री विविध महत्वाच्या मुद्यांवर भाष्य करतात प्रधानमंत्र्यांनी या माध्यमातून आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या मृद्यांचा परामर्श घेतला असून जनतेला मार्गदर्शन केलं आहे या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचं प्रसारण होईल प्रादेशिक भाषांमधल्या प्रसारणाचं रात्री आठ वाजता पूर्न प्रसारण केलं जाणार आहे

समितीच्या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

उत्तर भारतात होणाऱ्या हिम वृष्टीमुळे संपूर्ण देशात थंडीची लाट पसरली आहे राज्यातल्या अनेक भागात तापमानामधे कमालीची घट झाली आहे

नाशिक जिल्ह्यामधे तीन दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढला

द्राक्षबागांवर या थंडीचा परिणाम होणार आहे

धुळे जिल्ह्यातही गारठ्याची तीव्रता वाढली आहे

ठाणे गडचिरोली रायगड जिल्हे सुद्धा गारठले आहेत

बांग्लादेशात आज संसदीय निवडणूक होत आहेत

आवामी लीगच्या प्रमुख विद्यमान प्रधानमंत्री शेख हसिना चौथ्यांदा जनतेचा कौल घेणार आहेत यूरोपियन राष्ट्रसंघ राष्ट्रकुल आणि सार्क मानवी हक्क संस्था यासारख्या अनेक संस्था या निवडणुकांवर लक्ष ठेऊन आहेत बांगलादेशच्या निमंत्रणावरुन तिथल्या निवडणुकांसाठी भारतासह अॅस्ट्रेलिया क्विडा आणि मलेशिया या देशांनी आपले प्रतिनिधी निरिक्षक म्हणून पाठवले आहेत

आज सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरानं सुरू झाला

मात्र अवघ्या तीन धावांच्या मोबदल्यात अखेरचे दोन गडी बाद करत भारतानं सामना जिंकला जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला